राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं संसदेत कायदा केला तर शिवसेनेचा पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पावसामुळे नदी आणि धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ मोजण्यासाठी नवं तंत्रज्ञान विकसीत कोल्हापूर रत्नागिरीमार्गावर डोहात मोटार बुडाल्यानं पाच जणींचा मृत्यू आणि महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम सी मेरी कोमला सहाव्यांदा सुवर्ण पदक अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठिंबा देईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राम मंदिराचं लवकर निर्माण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली ते काल अयोध्येत दाखल झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सरकारनं राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर करावी असंही ते म्हणाले विशेष रेल्वेगाडीनं हजारो शिवसेना कार्यकर्ते याआधीच अयोध्येत पोचले आहेत उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंद परिषदेचा आज होणारा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारनं अयोध्येत चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे

सिंग यांनी सांगितलं दरम्यान अयोध्येत शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी रामाची आरती सुरू केली त्याचवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी महाआरती केली भारतीय हवामान खात्यानं पावसामुळे नदी आणि धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ मोजण्यासाठी एक नवं तंत्रज्ञान विकसीत केलं आहे परिणाम आधारित हवामान अंदाज असं या नव्या तंत्रज्ञानाचं नाव असून यामुळे राज्यांना पावसाचा परिणाम आणि त्यावर आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी विज्ञान आणि हवामान केंद्राच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली महाप्रासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत

औरंगाबाद इथं काल काथार वाणी समाज सेवा संघाच्या वतीनं आयोजित अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी द्रकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला

काथार वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये वसतीगृहांची उभारणी करण्याचं आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिलं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते

चारचाकीतले सर्व जण गणपती पुळे इथं देवदर्शन करून परत येत असतांना ही दुर्घटना घडली टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि ही मोटार डोहात पडल्याचं पोलिसांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे इसापूर धरणातलं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या बोरी रेणापूर इथं कोरड्या नदी पात्रात सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा काल सहावा दिवस होता माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुर्यकांता पाटील यांनी काल आंदोलनकत्यांची भेट घेतली यासंदर्भात आपण मुख्यमंत्री जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल जुन्या मोंढ्यातल्या एका गोदामावर छापा टाकून चारचाकी वाहनांच्या इंजिनासह सुट्या भागांचा मोठा साठा जप्त केला आहे वाहनांचे हे भाग चोरीचे असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं आहे

मेरीकोमचं जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतलं हे सहावं सुवर्ण पदक आहे या कामगिरीसह मेरी कोमनं आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे नवोदित सोनिया चहलला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं राष्टपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल मेरी कोमचं अभिनंदन केलं आहे

मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ एक शून्यनं आघाडीवर आहे

सातारा जिल्ह्यातले रहिवासी राहल कांबळे यांनी व्यवसाय वाढीसाठी मुद्रा योजनेतून कर्ज घेत व्यवसाय वाढवला त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया त्यांनी सांगितली व्यवसाय वाढवण्यासाठी मी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता

त्या कर्जाद्वारे मला माझा व्यवसाय वाढविण्यास मदत झाली

द्वारकादास लोहिया यांच्यावर काल अंबाजोगाईत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या इछेनुसार त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले अमर रहे अमर रहे बाबूजी अमर रहे अशा घोषणा देत हजारो स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला यावेळी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रकाश आमटे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनीही पाठवलेल्या शोक संदेशाचं वाचन करण्यात आलं अंबाजोगाई इथं आजपासून तीन दिवस यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली समारोहाचं हे चौतिसावं वर्ष असून यावेळी कवी संमेलन बाल आनंद मेळावा चित्रकला स्पर्धा शेतकरी परिषद गझल गायन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत आज सायंकाळी साडे पाच वाजता समारोहाचं उद्घाटन जेष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ किशोर सानप यांच्या हस्ते होणार आहे नांदेड जिल्ह्यात भोकर इथं काल किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत कापूस खरेदीच्या पहिल्या टप्प्याचा श्भारंभ आमदार अमिता चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला खासदार अशोक चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते